दोन्ही देशांदरम्यान नियमितपणे होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकांमुळं दोन्ही देशामधील संबंध दृढ होण्यास मदत होत आहे लोकशाही कायदा सुव्यवस्था समानता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांचा आदर ही समान मूल्ये असल्यानं दोन्ही देशांतील मैत्री संबंध प्रदीर्घ काळापासून मजबूत आहेत दहशतवादाचा सामना शांतता आणि सुरक्षितता कायम राखणं आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन या क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्याचा पुनरुच्चार दोन्ही देशांनी केला असल्याचं पराराष्ट्र मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे सचिव विकास स्वरूप यांनी माध्यमांना सांगितलं संशोधन विकास व्यापार ऊर्जा या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासह हवामान बदलाच्या जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचं ठरवलं असल्याचंही विकास स्वरूप यांनी सांगितलं

स्वीडनच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय सौर उर्जा संघटनेत सामील होण्याची घोषणा केली आहे त्याचं स्वागत पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून यामुळं अपारपरिक उर्जा क्षेत्रात स्वीडन च्या अनुभवाची आणि ज्ञानाची मदत होईलआणि हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सुरू असलेल्या संयुक्त प्रयत्नांना अधिक बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन्ही नेत्यांनी कोरोना प्रतिबंधक लस सर्वांना मिळण्याबाबतही सहमती व्यक्त केली पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेराविक जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण लीडरशीप पुरस्कार प्रदान करण्यात आला या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की कार्यक्षम धोरणं कायदे आणि नियमातील बदल यामुळं हवा पाणी यांच्या समस्यांना तोंड देणं शक्य आहे भारतीय संस्कृतीत नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य पद्धतीनं वापर करण्याचे धडे दिले जातात असं सांगून पंतप्रधानांनी शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांची प्रशंसा केली

हायड्रोजन इंधन वापरासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची सुरुवात करण्यात आली आहे असंही मोदी म्हणाले देशात तीन कोटी सत्तर लाख एल ईडी दिव्यांचा वापर होत आसल्याचं मोदी यांनी या वेळी नमूद केलं सेराविक चे संस्थापक डॉक्टर डेनियल येरागिन यांच्या वतीनं हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला हा पुरस्कार समर्पित केला मोदी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना आणि सुधारणा करीत असून उत्पादन क्षेत्र मजबूत करण्यासाठी प्रयत्नांचा वेग आणि प्रमाणही वाढवावं लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे डीपीआयआयटी आणि नीती आयोगातर्फे संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या उत्पादनांशी निगडीत प्रोत्साहन योजना अर्थात प्रोडक्शन लिंक्ड इंसेनटीव्ह स्कीम्स या विषयावरील वेबिनारमध्ये ते आज बोलत होते प्रत्येक क्षेत्रात सरकारी हस्तक्षेप असल्यास जास्त समस्या निर्माण होतात असं आपल्या सरकारला वाटतं म्हणूनच प्रत्येक क्षेत्रात कमीतकमी सरकारी हस्तक्षेप ठेवण्यावर आपला भर आहे असंही मोदी यांनी नमूद केलं राजनाथ सिंह कणखर प्रतिसादामुळे काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सकारात्मक आणि शांततेने निराकरण होण्यास मदत झाली आहे अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे नुकत्याच झालेल्या पूर्व लडाखच्या संघर्षात सैनिकांनी दाखवलेल्या निःस्वार्थ धैर्याला त्यांनी सलाम केला ते आज केवडिया इथं लष्कराच्या एका कार्यक्रमात बोलत होते गेल्या काही वर्षात बाह्य धोके आणि अंतर्गत आव्हानांपासून भारताची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्याची क्षमता वृद्धींगत झाली असल्याचं सिंह यांनी यावेळी सांगितलं भारतीय सैन्य जलद प्रतिसाद देण्यास सक्षम असल्याचं सांगत त्यांनी सैन्यदलाचं कौतुक केलं सशस्त्र सेनादले देशहिताचे रक्षण करण्यास सक्षम असून सुरक्षेच्या समान विचारांना पुढे घेवून जाण्यासाठी भारताने समविचारी देशांशी घनिष्ट संबंध आणि भागीदारी वाढविली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं ठाम प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं देशाच्या समृद्ध संरक्षण क्षमतांमुळे भारताला आकस्मिक परिस्थितीसाठी तयार राहता येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

गेले काही दिवस केरळ मधली रुग्ण संख्या घटत असली तरी महाराष्ट्रातील मात्र वाढत आहे

दरम्यान विदर्भातील कोरोना रूग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्यामुळे प्रशासनाने विविध उपाययोजना आज लागू केल्या

घरी लग्न समारंभ होणार असतील तरी त्यासाठी परवानगी घेण्याचे आणि निमंत्रितांच्या संख्येवर असलेली मर्यादा पाळण्याचे आवाहन नागपुरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी बराच निधी वळवावा लागल्याने विविध विकास कामांवरचा खर्च प्रत्यक्ष केलेल्या तरतुदीपेक्षा बराच कमी झाला असल्याचं या अहवालावरून स्पष्ट होतं

डीआरडिओ संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओनं क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणाऱ्या घन इंधनावर आधारीत एसएफडीआर तंत्रज्ञानाची ओडिशातील चांदीपूर तळावर यशस्वी चाचणी घेतली जगातील काही मोजक्याच देशांकर्ड हे तंत्रज्ञान आहे यामुळ हवेतून हवेत मारा करणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या विकासाला मदत होणार आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचणी बद्दल डीआरडिओ भारतीय हवाई दल आणि संरक्षण क्षेत्रातील शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे रेल्वे सध्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे वाढवण्यात आलेले दर हे तात्पुरते असून रेल्वेस्थानकांवर गर्दी वाढू नये आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही दरवाढ करण्यात आली आहे असं रेल्वेमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे परिस्थितीचा आढावा घेउनच प्लॅटफॉर्म तिकिटाची दर वाढ करण्यात आली आहे गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी अल्प कालीन उपाय म्हणून प्रसंगोपात अशी दरवाढ केली जाते यात काहीही नवीन नाही यापूर्वी देखील अशी वाढ करण्यात आली आहे असंही रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे भाजप आसाम आसाम विधानसभा निवडणूकीत सध्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल हे माजुली मतदार संघातून तर राज्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा जालूकबारी मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे भाजप आसाम गण परिषद आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल या पक्षांनी आज जागा वाटप निश्वित केलं

भाजपचे महासचिव अरुण सिंग यांनी आज दिल्ली इथं याबाबत माध्यमांना माहिती दिली

बंगाल पश्चिम बंगालमध्ये आज तृणमूल कॉंग्रेसनं तसंच डाव्या पक्षांनी आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली

ममता बनर्जी मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम इथून निवडणूक लढवणार आहेत

केरळ केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची नाव निश्विती आणि जागा वाटप याबाबत राजकीय पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे

कॉप्रेसनं कोड्टायम इथल्या जागेबाबत निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी चर्चा सुरू केली आहे तर मुस्लीम लीगच्या नेत्यांनीही आज पन्नकड इथं चर्चेला सुरुवात केली आहे तामिळनाडू तामिळनाडूमध्ये ए आय ए डी एम के आणि भाजप डीएमडीके आणि अन्य छोटे पक्ष यांच्याशी होणाऱ्या युतीची चर्चा अद्याप संपलेली नाही

दरम्यान पक्षाने आज मुख्यमंत्री ए पलानिसामी आणि उपमुख्यमंत्री ओ पन्नेरसेल्वम यांच्यासह सहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे तर दुसरीकडे द्रमुकच्या आघाडीत कॉंग्रेस सी पी एम आणि एम डी एम के या पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे